या निर्णयानुसार मुद् आणि जलसंधारण विभागातल्या काही कार्यालयाचं पुनरूज्जीवन केलं जाणार आहे त्याचप्रमाणे काही नवीन कार्यालयं निर्माण केले जातील तर काही अनावश्यक कार्यालय बंदही केली जाणार आहेत

यानुसार आता मुदतवाढीच्या अन्षंगानं आकारण्यात येणाऱ्या अधिमूल्यामध्येही कपात करण्यात आली आहे वस्त आणि सेवा कर अधिनियमानुसार मुदतीनंतर तीस दिवसांच्या आत विवरणपत्र दाखल करणाऱ्या नियोक्त्यास एक हजार रूपयांऐवजी दोनशे रुपये विलंब श्ल्क आकारण्यात येणार आहे तसंच वजावट नाकारलेल्या व्यापाऱ्यास आता च्रक द्रुस्तीसाठी निर्धारण अधिकाऱ्याकडे अर्ज सादर करता येणार आहे अशा सुविधांसाठी यासंदर्भातल्या अधिनियमात सुधारणा करण्यासही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे विक्रीकर विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध कायद्यांखालील थकित आणि विवादित कर व्याज दंड तसंच विलंब शुल्क यांच्या तडजोडीसाठी अभय योजना राबवण्यास मंत्रिमंडळानं मान्यता दिली त्यानुसार राज्य विधिमंडळाच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधिमंडळासमोर विधेयक मांडण्यात येणार आहे

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस राष्टवादी कांग्रेस महाआघाडीची पहिली प्रचार सभा काल नांदेड इथं झाली त्यावेळी ते बोलत होते नोटबंदी जीएसटी सीमा सुरक्षा शेतकरी कर्जमाफी शेती मालाला भाव देणे या सर्वच स्तरावर केंद्र सरकार अपयशी ठरलं असल्याचं पवार म्हणाले

पवार यांच्या हस्ते सहकार महर्षी पद्मश्री शामराव कदम यांच्या अर्धाकृती प्तळ्याचही नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक परिसरात काल अनावरण करण्यात आलं

या अध्यादेशामुळे आता राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचा वेतन निश्चितीचा मार्ग मोकळा झाला आहे परिणामी चालू महिन्याचे वेतन सातव्या वेतन आयोगाप्रमाणे करता येणार आहे

गेल्या तीन वर्षाच्या वेतनाची थकबाकी समान पाच वार्षिक हप्त्यात कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा केली जाणार आहे

रिपाई अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी याबाबत एक पत्रक जारी केले त्यात ही नाराजी व्यक्त करण्यात आली लोकसभेची निवडणूक दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून लढवण्याची आपली इच्छा होती युतीसाठी आपण प्रथमपासून प्रयत्न केले मात्र भाजपा आणि शिवसेनेनं रिपाईला एकही जागा दिली नाही अशी खंत आठवले यांनी व्यक्त केली आहे

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय

डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

नऊ विभागीय केंद्रांच्या माध्यमातून ही परिक्षा घेतली जात आहे

दरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलन मागे घेण्यासाठी किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष कॉ अशोक ढवळे अजित नवले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नाशिक जिल्ह्यातले आमदार जीवा पांडू गावित यांच्याशी दीड तास चर्चा करून आंदोलन थांबवावे अशी मागणी केली मात्र जोपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लेखी हमीपत्र देणार नाही तोपर्यंत लाँग मार्च सुरूच राहणार असल्याचं किसान सभेनं सांगितलं बनावट कागदपत्रांच्या आधारे शेतकऱ्यांच्या नावे कर्ज प्रकरणात औरंगाबाद इथल्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानं गंगाखेड शुगर मिलचे मुख्य मुख्य शेतकी अधिकारी नंदक्मार शर्मा ऊस प्रवठा अधिकारी तुळशीदास अंभोरे आणि ऊस विकास अधिकारी बच्च्रसिंग महाद पडवळ अशा तिघांना काल सकाळी अटक केली राज्यभर गाजलेल्या गंगाखेड शुगर मिल शेतकरी कर्ज प्रकरणाचा तपास औरंगाबाद गुन्हे अन्वेषण विभाग करत आहे

या पावसामुळं पिकांचं मोठ्या प्रमाणात न्कसान झालं असून आंब्याचा मोहरही गळून पडला असल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे

लातूरचे उपमहापौर देविदास काळे यांनी काल ही माहिती दिली

यामध्ये यामध्ये बीडच्या जिल्हाधिकारीपदी आस्तीकक्मार पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे लातूरचे महापालिका आयुक्त कौस्तूभ दिवेगावकर यांची बदली प्ण्याला भूजल सर्वेक्षण विकास विभागात करण्यात आली आहे

अशी योजना आणणारी ही राज्यातली पहिली महापालिका आहे या योजनेच्या पहिल्या टप्प्यात मनपा हद्दीतल्या दोनशे चव्वेचाळीस शेतकऱ्यांना काल परभणीच्या महापौर मीनाताई वरपूडकर यांच्या हस्ते बियाणे आणि खताचं वाटप करण्यात आलं उर्वरित शेतकऱ्यांनाही प्रढच्या आठवड्यात हे वाटप होणार आहे

अॅक्टीवा स्कुटी गाडी सोडवण्यासाठी त्यानं लाचेची मागणी केली होती